सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काब्क्कीचा प्रकार घडला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सभागृहाचं कामकाज अध्या तासासाठी तहकुब केलं कामकाज सुरू झाल्यानंतर पून्हा विरोधी पक्ष सदस्यांची घोषणाबाजी आणि गदारोळ कायम सुरूच राहील्यानं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं दरम्यान विधानसभेत नगरअध्यक्ष आणि संरपचांची निवडणुक थेट होणार नाही नगरसेवक आणि सदस्य निवड करणार अशा स्वरुपाचं विधेयक मंजूर करण्यात आलं विधान परिषदेतही शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरूनच दोन वेळा कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं या म्द्यावरून सताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली गोंधळ कायम राहिल्यानं विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं दरम्यान मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार टिका करत परंपरेला कांळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकंद नरवणे यांची नियुक्ती झाली आहे सध्या ते लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत

जम्म् काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचं त्यांनी नेतृत्व केलं

जम्म् काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हाप्र जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगूले शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर उदया उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्याचे तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी वाळूमाफियांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ काल उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला

अमरावती शहरात महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत दोन ट्रक प्लास्टिक जप्त करण्यात आले तसंच दकानदाराकडून पंधरा हजाराचा दंड वसूल करण्यात आला अमरावती जिल्ह्यात दिवाळीनंतर दीड महिन्यांनी भाऊबीज भेट मंजूर झाली आहे

यंदा प्रदर्शनात नाशिक प्णे औरंगाबाद जिल्ह्यातून हजारो शेतक यांनी आपली देशी विदेशी आणि डांगी जनावर आणली होती महाराष्ट्र अटक्या आणि विम्क्त जाती संघ या संस्थेची बैठक न्कतीच झाली या बैठकीत खंडेराव सांगळे यांची अखिल भारतीय वंजारी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याचं पत्रकादवारे जाहीर करण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून द्सऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला आहे

अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेज मूशर्फ यांना विशेष न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे